मुंबईत इथल्या हिंदमाता चित्रपटग्रहाजवळ असलेल्या क्रिस्टल टॉव्हर या निवासी इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आज सकाळी आग लागली काही रहिवासी जिन्यात अडकले असून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे बचाव पथकानं काही लोकांना सुखरूप बाहेर काढलं मात्र या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून सोळा लोक जखमी झाले आहेत अग्निशमन दलाच्या एकूण बारा गाड्या आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रहमंत्री राजानथ सिंग परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि वाजपेयी यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते प्रत्येक राज्याची राजधानी तसंच सर्व जिल्ह्यांमध्ये अस्थिकलशाची यात्रा काढल्यानंतर अस्थींचं विसर्जन केलं जाणार आहे

कामत यांच्या निधनानं एक उत्कृष्ट संघटक आणि सर्वसामान्यांशी बांधिलकी असणारा नेता आपण गमावला अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली

नड्डा यांनी स्पष्ट केलं आहे राज्यात धोरणात्मक आरोग्य केंद्रं सक्रीय केली असून त्याद्वारे केरळच्या आरोग्य मंत्र्यांशी नियमित संपर्क साधला जात असल्याचं नड्डा यांनी सांगितलं

वस्तू आणि सेवा करासंबंधी विवरणपत्र भरताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेतल्याचं अर्थमंत्री पिय़ष गोयल यांनी सांगितलं

त्यासाठीच्या उडाण विस्तार योजनेचा मसूदा काल केंद्र सरकारनं सादर केला राज्य सरकारांकडून निर्धारीत आंतरराष्ट्रीय मार्गांवर ही सेवा दिली जाईल

याअंतर्गत तिकीटांवर सवलत देता यावी यासाठी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक निधीची स्थापना करावी असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे

जबीर याला हवाला आणि खंडणीप्रकरणात मागच्या आठवड्यात लंडन इथं अटक केली होती जबीर याच्या विरोधात दहशदवाद्यांशी संबंध हवाला खंडणी आणि अंमली पदार्थांचा अवैध व्यापार असे गंभीर आरोप आहेत त्यामुळे त्याला जामीन देता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं

वुशू क्रीडा प्रकारात भारताची जवळपास चार पदकं निश्चित झाली आहेत हॉकी स्पर्धेत भारतीय प्रुष संघाचा सामना आज हाँगकाँग सोबत होणार आहे

गायत्री आणि राही सरनोबत हे नेमबाज आज आपापले सामने खेळतील जिम्नॅस्टिक मध्ये दीपा कर्माकर प्रणती नायक आणि अरुणा रेड्डी यांची आज अंतिम फेरीसाठी स्पर्धा असेल भारताच्या प्रुष आणि महिला कबड्डी संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे तर नौकानयन स्पर्धेत दत्त भोकनळने अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे

त्यामुळे नगरसोल नांदेड आणि मनमाड काचीगुडा या प्रवाशी रेल्वे गाड्या उशिरा धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे

औरंगाबाद इथंही ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली